राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धांना पिंपरी चिंचवडजवळ भोसरी इथं आरंभ नीती आयोग सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण राज्यांच्या यादीत कर्नाटक राज्याने सलग द्सऱ्या वर्षी देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर तामिळनाडूला मागे टाकत महाराष्ट्र द्सऱ्या स्थानावर पोचला आहे नीती आयोगाने या बद्दलची अंतिम यादी आज जाहीर केली

मन्ष्यबळाचा योग्य पद्धतीनं वापर उद्योगधंदयातील ग्ंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे व्यवसायवृद्धीसाठी पोषक वातावरण यासारखे मापदंड निश्चित करून त्याआधारे नीती आयोगाने हे निष्कर्ष जाहीर केले आहेत या यादीत बिहार सर्वात खालच्या स्थानावर आहे डोंगराळ भागातील राज्यात हिमाचल प्रदेश पहिल्या स्थानावर आहे तर केंद्रशासित प्रदेशात दिल्लीने बाजी मारली आहे

याचबरोबर मंजूर होणाऱ्या शासन हमीवर काप्स पणन महासंघास दयावे लागणाऱे हमी श्ल्क देखील माफ करण्यात आले आहे

कापसाचे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी असल्याने खुल्या बाजारातील कापसाचे दर कमी झालेले असल्याने व केंद्र सरकारने हमी भावात केलेली वाढ विचारात घेता कापूस पणन महासंघास या हंगामात मागील हंगामापेक्षा मोठ्या प्रमाणात कापसाची हमी भावाने खरेदी करावी लागणार आहे राज्यात शिक्षण पद्धतीचे अध्यापन अध्ययन आणि परिणाम सृृढ करण्यासाठी कार्यक्रम अंमलबजावणीचा निर्णयही घेण्यात आला याशिवाय खासगी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास मान्यता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला

दिवसेंदिवस कांदा आवकेत घट होत असल्याने कांद्याच्या बाजारभावात वाढ होताना दिसत आहे नाना पटोले भटके विमुक्त प्रवर्गातील समाजाच्या उन्नतीशी निगडीत सर्व मंत्रालयीन विभागांनी विकास योजनांची आखणी करून येणाऱ्या अर्थसंकल्पात प्रेशी तरतूद करावी अशा सुचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काल मुंबईत दिल्या या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते भटक्या विम्क्त प्रवर्गातील महिलांच्या विविध समस्यांबाबत अटके विम्क्त महिला परिषदेच्या अध्यक्ष प्रियंका राठोड यांनी निवेदन दिलं त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली मराठा आरक्षण मराठा समाजाच्या आरक्षण प्रकरणाची सुनावणी द्रहृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्याऐवजी प्रत्यक्ष समोरासमोर घ्यावी अशी विनंती काल महाराष्ट्र सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली या प्रकरणी सर्वकष सविस्तर सुनावणी होण्याची गरज असल्यानं ती आभासी माध्यमापेक्षा प्रत्यक्ष घ्यावी असं न्यायालयाला सांगण्यात आलं आहे असं आरक्षणासंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं मृंबई उच्च न्यायालयात आता प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली असून त्याच पद्धतीनं मराठा आरक्षणावरही सुनावणी घेता येऊ शकेल असंही ते म्हणाले

बर्ड फ्लू महाराष्ट्रासह सहा राज्यामधील कोंबड्यामध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाला असल्याला दुजोरा मिळाला असल्याचं काल केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आलं यामध्ये केरळ हरियाणा मध्यप्रदेश छतीसगड आणि पंजाब या राज्यांचाही समावेश आहे दहा राज्यांमध्ये कावळे स्थलांतरित तसंच जंगलात आढळणाऱ्या पक्ष्यांमध्येही बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचं आढळलं आहे त्यामध्येही महाराष्ट्र मध्यप्रदेश छतीसगड हिमाचल प्रदेश ग्जरात उतरप्रदेश उतराखंड दिल्ली राजस्थान पंजाबचा समावेश आहे बर्ड फ्लूच्या स्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या केंद्रीय पथकानं बर्ड फ्लूचा प्रसार सुरु झाला त्या जिल्ह्यांना भेट दिल्याची माहिती या सूत्रांनी दिली बर्डफ्लूबाबत नागरिकांमध्ये समाज माध्यमांदवारे जनजागृती करण्याचा पश्संवर्धन खात्याकडून सातत्यानं प्रयत्न स्रू आहे

दरम्यान मृत कोंबड्यांचे नम्ने तपासणीसाठी तपासणीसाठी पाठवले असून त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही सोलापूर बर्ड फ्लू सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा ताल्क्यातील मारापूर येथील काही कोंबड्या बर्ड फ्लू सदृश्य रोगाने मरण पावल्याने हा परिसर नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे

मात्र तरीही आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये काही संभ्रम दिसून येत असल्यामुळे त्यांचं समुपदेशन आणि जनजागृती करण्यात येत असल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितलं लसीकरणासाठीचं अँप संथगतीनं चालत आहे ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे लसींबाबत लोकांमधील संभ्रम दुर करण्यासाठी आपण स्वतः लस घ्यायला तयार आहोत केंद्र सरकारनं लसीकरणाबाबत नियमावली आखल्यास ठरलेल्या टप्प्याप्रमाणे लस धेणार असल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं

महाराष्ट्र चित्ररथ नवी दिल्लीत होणाऱ्या प्रजासताक दिनाच्या मुख्य संचलन समारंआत यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार आहे महाराष्ट्राच्या संतपरंपरे वर आधारित असलेल्या या आकर्षक चित्ररथाचं काम आता अंतिम टप्प्यात आहे महाराष्ट्रातल्या संत परंपरेची महती सांगणाऱ्या या चित्ररथामध्ये संत जानेश्वर आणि त्यांच्यासमोर जानेश्वरी अशी प्रतिकृती साकारण्यात आली आहे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 राहल धन्सारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीच्या कॅटॉनमेंट परिसरातील रंगशाळेत सुरु असलेलं या चित्ररथाचं काम आता पूर्णत्वाला येत आहे

मदान यांनी काल दिली

सर्व मतमोजणी उदया होणार आहे

या नायजेरिअन नागरिकांना बेकादेशीररित्या आश्रय देणाऱ्यांवर आणि त्यांना साधन साम्ग्री देणाऱ्यांवर ग्न्हे दाखल करण्यात येणार आहेत आणि त्ळींज हे अनधिकृत नायजेरियन नागरिकांपासून मुक्त करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे रक्ताल्पता जनजागृती अकोला जिल्ह्यात महिला आणि बालकांमधील रक्ताल्पतेची लक्षणे असणे ही वेळीच दक्ष होण्याची गरज आहे माता आणि बालकांचा आहार हा पोषणय्क्त असावा याबाबत जनजागृती आरोग्य आणि महिला बालकल्याण विभागाने करावी असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले

प्ण्याच्या महोत्सवानंतर मुंबई नागपूर आणि लातूरला चित्रपट महोत्सव होणार आहे

चित्रपट महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

उजनी धरण सोलापूर जिल्ह्यातल्या रब्बी पीकांसाठी आणि सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी धरणातून मंगळवारपासून भिमा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे

याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी काल यवतमाळ इथं दिली तथापि नागपरात विदर्भ राज्य आंदोलन समितीनं या निर्णयाच्या विरोधात काल आदोलन केलं

आजही अपेक्षेप्रमाणे तापमानात घट सूर झाली नाही उलट राज्याच्या सर्वच आगात किमान तापमानात काहीशी वाढच नोंदवली गेली

आकाशवाणी पृणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार